भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांनी काल जम्मूमधे कठुआ धिं तसंच उत्तरप्रदेशात मुरादाबाद आणि अलिगढ धिं प्रचारसभा येतल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार विकासाचा लाभ देताना कोणताही भेदभाव करत नाही असं सांगून ते म्हणाले दहशतवाद भ्रष्टाचार आणि गरीबी निर्मूलनासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल आपल्या गांधीनगर मतदारसंघात कालोल विं प्रचार मिरवणूक काढली शहा प्रथमच लोकसभेसाठी निवडणूक लढवत आहेत शहा आज बनासकांठा बें रोडशो करणार असून गीर सोमनाथ बें सभा घेणार आहेत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी काल आसामात सिलचार क्वे प्रचार मिरवणूक काढली उत्तरप्रदेशच्या बाहेर घेतलेला हा त्यांचा पहिलाच प्रचार कार्यक्रम होता सपा बसपा आणि राजद युती ही देशात महत्त्वाचा बदल घडवून आणण्यासाठी आकाराला आली आहे असं प्रतिपादन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलं ते उत्तर प्रदेशात रामपूर धिं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते आपल्या सरकारने सर्वांगीण विकासासाठी काम केलं असं सांगून त्यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या विद्यमान सरकारवर टीका केली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एवढा काळ लोटला तरीही दलित शेतकरी आणि गरीब वर्ग अजून न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचं ते म्हणाले काँप्रिस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय या सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांना अडकवण्यासाठी केला असल्याचा आरोप बसपा अध्यक्ष मायावती यांनी काल प्रचारसभेत केला छत्तीसगढमधे जांजगीर चंपा जिल्ह्यात झालेल्या या प्रचार सभेत त्यांनी सवाल उपस्थित केला की काँग्रेसने त्यांची प्रस्तावित न्याय योजना त्यांचं सरकार असलेल्या छत्तीसगडमधे यापूर्वीच का नाही आणली मोदी सरकारच्या योजनांचा बहुतांश फायदा मध्यम आणि गरीब वर्गालाच झाला असून त्यांच्या बळावरच भाजपा पुन्हा सत्तेवर येईल असा दावा भाजपा नेते महाराष्ट्राचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे गुजरातमधे अहमदाबाद पश्विम मतदारसंघात भाजपा उमेदवार किरीट सोळंकी यांच्या प्रचारासाठी सभेत ते बोलत होते मणिनगर क्रें स्थानिक मराठी भाषकांसाठीही त्यांनी एक सभा घेतली

महाराष्ट्रात नक्षलप्रभावित गडविरोली जिल्ह्यातल्या चिमूर लोकसभा मतदार संघातल्या चार मतदान केंद्रावर आज फेरमतदान होत आहे

गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी या केंद्रांवर सुरक्षादलांबरोबर नक्षलवाद्यांची चकमक झाल्यानं फेरमतदान घेण्यात येत आहे भाजपा खासदार मिनाक्षी लेखी यांनी काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यापुढे ही याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी आली होती राफेल प्रकरणात स्वतचं वैयक्तिक मत हे न्यायालयाचं विधान असल्याचं भासवून दिशाभूल केल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर या याचिकेत केला आहे

यासदंभात अटक झालेला ईशांद अहमद रेशी हा पाचवा आरोपी आहे हा हल्ला जेश ए मोहम्मदघ्या तीन दहशतवाद्यांनी केला होता आणि यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलावे पाच जवान शहीद झाले होते त्यानंतर झालेल्या चकमकीत हे तीन दहशतवादी ठार झाले आता अटक झालेला रेशी हा या हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार असून त्याने दहशतवाद्यांची रहायची वाहतुकीची आणि टेहेळणीची सोय केली होती तसंच हा आरोपी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सक्रीय कार्यकर्ता असल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेनं म्हटलं आहे सार्वत्रिक निवडणुका पूर्ण होईपर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरच्या चरित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे एखाद्या पक्षाला लाभ होईल अशा तऱ्हेच्या कोणत्याही चित्रपटाचं प्रदर्शन निवडणुकांदरम्यान होता कामा नये असं सांगत निवडणूक आयोगाने या चरित्रपटाचं प्रदर्शन रोखलं होतं प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या पहिल्या टप्प्या दरम्यान निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला त्याला चरित्रपटाच्या निर्मात्यांनी आव्हान दिलं आहे फिनलंडमध्ये झालेल्या निवडणूकीत डाव्या विचारांच्या सोशल डेमोक्रटस् पक्षाने निसटतं बहुमत मिळवत अति उजव्या फिन्स पक्षाला रोखलं आहे

फिनलंडचे प्रधानमंत्री जुहा सिपिला यांनी आपण पराभव स्वीकारला असल्याचं म्हटलं आहे अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आपण घेतलेल्या कठोर आर्थिक निर्णयामुळे हा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे

सकाळपासूनच दक्षिणेबर आणि कालीघाट मंदिरांमध्ये लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे यानिमित्तानं राज्यात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत जेट एअरवेजच्या वैमानिक आणि अभियंत्यांनी आपला प्रस्तावित संप पुढं ढकलला आहे दीड हजार कोटी रुपये कर्ज मिळवण्यासाठी जेट एअरवेजच्या व्यवस्थापनाची आज स्टेट बँकेबरोबर बैठक होणार असून त्या दृष्टीनं संप स्थगित केल्याचं संपकरी संघटनेनं कळवलं आहे

मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी अवेळी पाऊस रिमझिमला वाई पाचगणी महाबळेश्वर क्वें गारपीट आणि जोरदार पाऊस झाला

त्यातले दोन जण हे खाजगी शिकवणी वर्गाचे मालक आहेत

याप्रकरणी काही विद्यार्थ्यांना हे पेपर मोबाईल फोनवर मिळाले होते

निवृत्तीनंतर कुशल राजनैतिक अधिकारी म्हणून कामगिरी करणारे अर्जन सिंग हे हवाईदलात पाच ता यांचा बहुमान मिळवणारे पहिले हवाईदल अधिकारी होते असा गौरव राष्ट्रपतींनी त्यांच्या ट्विटर संदेशात केला आहे